महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समितीचे निमंत्रक आहेत हरयाणा अरुणाचल प्रदेश आणि गुजरातचे मुख्यमंत्री तसंच केंद्रीय कृषी ग्रामीण विकास आणि पंचायत राजमंत्री नरेंद्र सिंग तोमर बैठकीला उपस्थित आहेत कृषीक्षेत्राचा कायापालट आणि शेतक यांचं उत्पन्न वाढवण्याबाबत तसंच कृषीक्षेत्रातल्या सुधारणा निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबाबत बैठकीत चर्चा सुरू आहे ही समिती आपला अहवाल दोन महिन्यात सादर करेल महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज पदभार स्वीकारला मुंबईत दादर अल्या टिळक भवन कार्यालयात त्यांनी मावळते अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली तत्पूर्वी त्यांनी सिद्दीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं तसंच दादर चैत्यभूमी िं जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली शिर्डी विमानतळाच्या विकासकामासंदर्भात केंद्रसरकार राज्य सरकारबरोबर एकत्रित काम करील असं नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज लोकसभेत सांगितलं विमानतळाचा विकास ही एक निरंतर प्रक्रिया असून सरकार सर्वच विमानतळ सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे असं त्यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं भाजपाचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी यासंदर्भात पूरक प्रश्न विचारला होता मराठवाङ्यात पावसानं ओढ दिली असल्यानं या ठिकाणी कृत्रीम पावसाचा प्रयोग करणार असून यासाठीची यंत्रणा सज्ज असल्याचं कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज तुळजापूर डिं सांगितलं मराठा आरक्षण जसं उच्च न्यायालयात टिकलं तसं सर्वोच्य न्यायालयातही टिकू दे अशी प्रार्थना आपण देवी चरणी केली असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं ितपुरी कसारा घाटात मुंबईहून गोरखपुरला जाणा या अंत्योदय हमसफर गोरखपूर एक्सप्रेसच्या डब्याचं चाक आज पहाटे चारच्या सुमाराला रुळावरुन घसरलं मात्र प्रसंगावधान राखून मोटरमनने वेळीच गाडी थांबवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली मुंबईहन आलेल्या विशेष पथकाच्या पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर अंत्योदय एक्सप्रेस पुन्हा रुळावर आणण्यात यश आलं

दाऊद ब्राहिमचा पुतण्या रिजवान कासकर याला खंडणी प्रकरणी काल रात्री मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलीसांनी अटक केली दोन दिवसांपूर्वीच मुंबई पोलीसांनी दाऊद टोळीचा एक सदस्य अहमद रजा वढारिया याला खंडणी प्रकरणी अटक केली होती त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी सापळा रचला आणि देशाबाहेर पळण्याच्या तयारीत असलेल्या रिजवान कासकर याला अटक केली

त्यात अकोला आणि अमरावती जिल्हा पिछाडीवर आहे त्यामुळे कार्ड बनवून घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सकांनी केलं आहे

या केंद्रावर जाऊन प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे पत्र किंवा रेशन कार्ड आणि फोटो असलेले ओळखपत्र दाखवून कार्ड बनविता येईल

सतत तीन वर्षांच्या दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आले असताना बँका माघारी धाडत असल्याचं वास्तव समोर आलं आहे

यामध्ये सर्वाधिक रस्ते कर्जत तालुक्यातले आहेत

या मध्यस्थ समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती एफ एम खलीफुल्ला यांनी आपला अहवाल आज न्यायालयाकडे सूर्पद केला